केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळ आणि सीमा श्ल्क मंडळानं याबाबत एक अधिसूचना जारी करुन ही माहिती दिली आहे

दरम्यान येत्या एक जानेवारीपासून जीएसटी वस्तू आणि सेवाकर विवरणपत्राचे नवे अर्ज अंमलात येतील अशी माहिती केंद्रीय अर्थसचिव हसमुख अढिया यांनी काल नवी दिल्ली इथं दिली जीएसटीच्या अंमलबजावणीला उद्या एक जुलैला एक वर्ष पूर्ण होत असून त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते जीएसटी परिषदेच्या चार मे रोजी झालेल्या बैठकीत नव्या विवरणपत्रांच्या अर्जांना मंजूरी देण्यात आली आहे यासाठी आवश्यक असणाऱ्या सॉफ्टवेअरवर काम सुरू असून ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत त्याची चाचणी घेतली जाईल आणि एक जानेवारीपासून हे नवे अर्ज अंमलात येतील असे अढिया म्हणाले

मिश्रा हे सध्या मध्यप्रदेशच्या दौऱ्यावर असून त्यांनी काल जबलपूरमध्ये जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन केलं जिल्हा आणि सत्र न्यायालय हे न्यायव्यवस्थेचा पाया असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं न्यायव्यवस्थेच्या कामाच्या क्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानाची आवश्यकता असल्याचं सरन्यायाधिश मिश्रा यांनी यावेळी नमूद केलं जम्मू काश्मीरमध्ये गेले दोन दिवस मुसळधार पाऊस असून झेलम नदीच्या प्रवाहानं धोक्याची पातळी ओलांडली असून प्रशासनानं मध्य आणि दक्षिण काश्मीरमधे पूर घोषीत केला आहे पाटबंधारे आणि पूरनियंत्रण विभागानं नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे या भागातल्या शैक्षणीक संस्था बंद आहेत दरम्यान या पावसाम्ळं अमरनाथ यात्रा आज सकाळपासून स्थगित करण्यात आली आहे जम्मूच्या भगवतीनगर इथल्या आधार शिबिरातून यात्रेला जाणाऱ्या नव्या जथ्याला परवानगी देण्यात आली नसल्याचं सूत्रांनी सांगितलं

या राज्यांमध्ये आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आणि नागालँडचा समावेश आहे गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली नवी दल्लीत झालेल्या उच्चस्तरिय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

त्रेहगाम भागात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा जवानांनी या भागात शोधमोहीम सुरू केली यावेळी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार सुरू झाला या दहशतवादी गटानं सीमेपलीकडून घुसखोरी केली असल्याचं संरक्षण दलातल्या सूत्रांनी सांगितलं दरम्यान द्रसऱ्या एका घटनेमध्ये सोपीअन जिल्ह्यात गस्तीवर असलेल्या जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दोन जवान जखमी झाले आहेत

या दुर्घटनेतल्या जखमींना उपचारासाठी विशेष हेलिकॉप्टरनं दिल्लीला नेण्यात आलं आहे फिफा विश्वचषक फूटबॉल स्पर्धेची सोळा संघांची बाद फेरी आजपासून सुरू होत आहे अर्जेंटिना आणि फ्रांस यांच्यात या फेरीतला पहिला सामना संध्याकाळी साडेसात वाजता कझान इथं होणार आहे तर रात्री साडेअकरा वाजता सोची इथं उरुग्वे आणि पोर्तुगाल यांच्यात द्सरा सामना होईल दरम्यान बाद फेरीसाठी नव्या प्रकारचा चेंडू वापरण्याची घोषणा फिफानं केली आहे

अंतिम फेरीत भारताची लढत इराणशी होणार असून अंतिम सामना आज होणार आहे